द्वारकादास लोहिया यांचं निधन

द्वारकादास लोहिया यांचं काल रात्री अंबाजोगाई इथं निधन झालं

बाब्जी या नावानं ते सर्वत्र परिचित होते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते राष्ट्र सेवादल सानेगुरूजी आरोग्य मंडळ सोशॅलिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनांमध्ये त्यांनी काम केलं जनसामान्यांच्या दःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे आणि संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती

मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचवलं मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित आणि परित्यक्त्या महिलांना आधार दिला किल्लारी भूकंपाच्या काळात त्यांनी आपल्या सहकार्यांसह दिवसरात्र काम करून या भागातील पिडीतांचे संसार नव्याने उभे केले कधी न थांबलो आणि गाव झिजत आहे ही त्यांची प्रस्तकं प्रसिद्ध आहेत महाराष्ट राज्य विद्यत मंडळ असोसिएशनतर्फे सामाजिक कार्यासाठीचा प्रस्कार औरंगाबादच्या परिवर्तन संस्थेच्या वतीने पदमविभूषण अण्णासाहेब सहस्रबुद्धे आदी पुरस्कारांनी लोहिया यांना गौरवण्यात आलं होतं

नागपूर इथं काल भारतीय रस्ते परिषदेत ते बोलत होते

राज्यातल्या रस्त्यांच्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गेल्या चार वर्षात एक लाख कोटी रुपये मिळाल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला यंदाच्या नाट्यसंमेलनाचं ठिकाण अजून जाहीर झालेलं नाही मात्र लवकरच नागपूर लातूर पिंपरी चिंचवड या ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे नाट्यसंमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करुन अंतिम निर्णय घेईल

आज सायंकाळी ठाकरे शरयू नदीच्या किनारी सायंकाळी पाच वाजता महाआरती करणार आहेत याचवेळेस राज्यातही ठिकठिकाणी आरती करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत दरम्यान राज्यातून हजारो कार्यकर्ते अयोध्येत दाखल झाले आहेत

पक्षाचा सतरावा वर्धापन दिन येत्या सहा जानेवारी रोजी औरंगाबादच्या आमखास मैदानावर महामेळावा घेऊन साजरा केला जाईल त्यात पक्षाची प्रढील दिशा ठरवण्यात येईल असं ते म्हणाले राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला अहवाल सरकारनं स्वीकारलेला नाही पण शिफारसी स्वीकारल्या आहेत त्यामुळे आरक्षण नाकारणं कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला परवडणार नाही असं आमदार मेटे यांनी यावेळी नमूद केलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

उद्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत होणार आहे

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं ऑस्ट्रेलियाला फलंदाजी दिली

नंतर पाऊस न थांबल्यानं सामना रद्द करण्यात आला

लातूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी विविध उपक्रमाचा शुभारंभ काल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते लातूर ते मुंबई आणखी एक नवीन रेल्वे सुरु करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं महाव्यवस्थापक शर्मा यांनी यावेळी सांगितलं

या योजनेचा लाभ मिळाल्याने सावंगी इथल्या प्रसाद कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला आहे माझं नाव प्रसाद कूलकर्णी मी सारा परिवर्तन हाऊसिंग सोसायटी सांवगी परिसर औरंगाबाद येथे फ्लॉट घेतला होता

स्वःताचं घर घेण्याचा आणि स्वताः च्या घरात मध्ये राहण्याचा आनंद मिळालेला आहे त्यामुळे पंतप्रधानांचे खूप खूप आभार

यासंदर्भात सोमवारी आयुक्तांना निवेदन देणार असल्याचं गोविंदपूरकर यांनी सांगितलं